या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करावेत असे आदेश त्यांनी आज प्रशासनाला दिले केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पूण्यात स्वच्छता कर्मचाऱ्याबरोबर दोवली साजरी केली जावडेकर यांनी या कर्मचाऱ्याशी संवाद साधन त्यांना दिवाळी भेट दिली पूण्यातल्या आयुष्यमान भारत योजनेतल्या लाभार्थ्यांबरोबरही त्यांनी दिवाळी साजरी केली यावेळी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासोबत गप्पांचा कार्यक्रमही झाला कोथरूड मध्न निवड्न आलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल आपल्या मतदारसंघातील गोर गरिब माता भगिनींना भाऊबिजेला साडी भेट देणार आहेत

पृढच्या वर्षी हा उपक्रम पृण्यातल्या सर्व मतदारसंघांत राबवण्यात येईल असं ते म्हणाले आपण दिल्लीतल्या एका कंपनीकडन काही सौर दिवेही मिळवले आहेत हे दिवे पृण्यातल्या सहकारी गृहसंस्थांच्या अध्यक्षांना देण्यात येतील असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं राष्ट्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामतीमधल्या आपल्या गोविंद बाग या निवास स्थानी राज्यभरातून आलेल्या नागरिकांसह दिवाळी साजरी केली विधानसभा निवडणूकीमध्ये समाधानकारक जागा जिंकल्यामुळे सध्या राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यातले राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी तरुण आणि आबालवृद्धांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शूभेच्छा दिल्या पाडवा म्हणजेच बलीप्रतिपदेचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे गेल्या काही वर्षांपासुन अनेक संस्था पहाट पाडवा मैफिलींचं आयोजन करत आहेत त्यामुळे पुणेकरांची दिवाळी पहाट सुरेल होत आहे आजच्या दिवशी नवीन घर खरेदी वाहन खरेदी तसच विविध उपयोगो वस्तूंची खरेदी करण्याची पद्धत आहे आणि गेले दोन दिवस पावसानंही उघडीप दिल्यामुळे बाजारात खरेदीसाठी उत्साह होता संध्याकाळच्या पावसामुळे मात्र अनेकांची अडचण झाली बीड जिल्ह्यातल्या मतदारसंघातून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करून निवडून आलेले राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्ण्यातल्या त्यांच्या सदनिकेचं कर्ज थकवल्या प्रकरणी बँकेनं ही सदनिका ताब्यात घेतली आहे पुण्यातल्या एका वृत्तपत्रात शुक्रवारी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती यामध्ये मॉडेल कॉलनी इथल्या युगाई ग्रीन सोसायटीतल्या धनंजय मुंडे यांच्या नावे असलेल्या सदनिकेवरचं कर्ज थकल असल्याचं म्हटलं होत मात्र या नंतरही मुंडे यांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेनं या सदनिकेचा प्रतीकात्मक ताबा घेतला आहे दरम्यान रिझर्व बँकेनं शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या व्यवहारांवर या पूर्वीच निर्बंध आणले आहेत काही दिवसांपूर्वी या बँकेचं संचालक मंडळही बरखास्त करण्यात आलं असून त्यावर प्रशासक नेमण्यात आला होता मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे

जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे भांडारकर रस्त्यावरच्या सुयश प्लाझा इथल्या मोबाईल टॉवरला आज दुपारी आग लागली एरंडवणा कसबा अग्नीशमन केंद्राच्या अधिकारी आणि जवानांनी ही आग विझवली

कालपासून विश्रांती घेतलेल्या वरूण राजानं आज संध्याकाळी पुणे आणि परिसरात पुन्हा हजेरी लावली गेल्या दोन दिवसांपासून हवेतला गारवाही वाढला आहे

नमस्कार